मात्र त्याआधी एक महत्त्वाची सूचना कोरोना वाढतोय आरोग्याची काळजी घ्या मास्क योग्य प्रकारे लावा वेळोवेळी हात साबणाने स्वच्छ धुवा सुरक्षित अंतर आणि कोरोना प्रतिबंधक नियम काटेकोरपणे पाळा

राज्यात सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक प्रवेशात मराठा समाजाला दिलेलं आरक्षण सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलं आहे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखालच्या पाच सदस्यीय घटनापीठानं आज हा निर्णय़ दिला

या आरक्षणाबाबत गायकवाड आयोगानं किंवा उच्च न्यायालयानंही कोणतीही अपवादात्मक परिस्थिती नमूद केलेली नाही

महाराष्ट्र कोरोना विरुद्धची शर्थीची लढाई लढत असताना सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाचा राज्य सरकारचा निर्णय फेटाळण्याचा निकाल दिला हे राज्यातल्या शेतकरी कष्टकरी आणि लढवय्या समाजाचं द्देवच म्हणायला हवं असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे आरक्षणाचा निर्णय धेण्याचा अधिकार राज्याला नसून तो केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींनाच असल्याचं सर्वोच्च न्यायालयाकडून सांगितलं गेलं हे एक प्रकारे महाराष्ट्राला मार्गदर्शनच झालं आता मराठा आरक्षणाबाबत तातडीचा निर्णय प्रधानमंत्री आणि राष्ट्रपतींनीच घ्यावा असं मुख्यमंत्र्यांनी आज प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाचे स्वागत करता येणार नाही पण यानिमित्तानं कुणी राज्यातलं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करु नये जनतेनंही उगाच डोकी भडकवून घेवू नये मराठा आरक्षणाबाबत कायद्याची लढाई विजय मिळेपर्यंत सुरुच राहील असंही ठाकरे यांनी म्हटलं आहे तर मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अनपेक्षित अनाकलनीय आणि निराश करणारा असल्याचं उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी म्हटलं आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा सखोल अभ्यास करून राज्य सरकार पुढची भूमिका निश्वित करेल सर्वोच्च न्यायालयानं मराठा बांधवांना जे नाकारलं त्याची भरपाई राज्य सरकार सर्वतोपरीनं करून देईल असंही पवार यांनी म्हटलं आहे राज्य सरकारनं मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात योग्य प्रकारे माहिती मांडली नाही या संपूर्ण प्रक्रियेत राज्य सरकारचा समन्वय नव्हता त्यामुळे आज सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द करण्याचा निराशाजनक निर्णय पाहायला मिळत आहे अशी प्रतिक्रिया विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी आज नागपुरात बातमीदारांशी बोलतांना व्यक्त केली सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण हे नाकारलं याला राज्य सरकार हेच जबाबदार असल्याची टीका विधान परिषदेतले विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केली आहे राज्य सरकारचा तसंच आरक्षण समिती प्रमुख सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचा हलगर्जीपणा भोवला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे न्यायालयीन लढाईत राज्य सरकार कमी पडलेलं नाही निकालामुळे राज्य सरकारवर अन्याय झाला आहे अशी प्रतिक्रिया मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली तर केद्र सरकारनं मराठा आरक्षणाची जबाबदारी घेत मागासवर्गीय आयोग नेमावा अशी विनंती अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे मराठा आरक्षण रद्द करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आजचा निर्णय दुर्देवी आहे ज्या गायकवाड आयोगाच्या आहवालाच्या आधारे फडनवीस सरकारनं कायदा केला होता तो अहवालच सर्वोच्च न्यायालयानं नाकारला आहे त्यामुळे देवेंद्र फडनवीसांनी मराठा समाजाची फसवणूक केल्याचं स्पष्ट झालं आहे असा आरोप काँप्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे आज रात्री साडेआठ वाजता मुख्यमंत्री उद्घव ठाकरे समाजमाध्यमांवरून जनतेला संबोधित करणार आहेत सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द केलं आहे या निर्णयाच्या विरोधात वेगवेगळ्या जिल्ह्यात आंदोलन करण्याचं मराठा समाजानं ठरवलं आहे त्या आंदोलनाची रुपरेषा ठरवण्यासाठी आज रात्री ऑनलाईन बैठक आयोजण्यात आली आहे अशी माहिती मराठा क्रांती समाजाचे समन्वयक करण गायकर यांनी दिली आज नाशिक शहरातल्या पंचवटी कारंजा इथं शिव पुतळ्या समोर समाजाच्या स्थानिक नेत्यांनी आरक्षणाचा लढा पुन्हा नव्या जोमानं लढण्याची शपथ घेतली सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर इथं छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा समाजानं अर्ध नग्न होऊन आंदोलन केलं काही आंदोलनकर्त्यांनी या निर्णयाविरोधात मुंडन करून निषेध व्यक्त केला भाजपा कार्यकर्त्यांना आणि जनतेला सुरक्षा द्यावी अशी मागणी मुंबई भाजपानं केली आहे तसं निवेदन मुंबई भाजपाचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळानं आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना दिलं पश्चिम बंगालमधे झालेल्या हिसाचाराच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे निवेदन दिलं लोकशाही मूल्यांची जपणूक संविधान आणि अहिंसेच्या तत्त्वाचं पालन राज्य सरकारन करावं असंही शिष्टमंडळानं सांगितलं या निवेदनावर उचित कारवाई करण्याची विनंती राज्यपालांना केली असल्याचं भाजपा नेते आशिष शेलार यांनी नंतर बातमीदारांना सांगितलं पश्चिमबंगालमधल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ भाजापाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या नेतृत्वाखाली देशभर निर्दशनं झाली

परभणी जिल्ह्यात भाजपा कार्यालयात निषेध आंदोलन केलं

वाशिम जिल्ह्यात आमदार राजेंद्र पाटणी व आमदार लखन मलिक यांच्या नेतृत्वातखाली ममता बॅनर्जी यांच्या विरोधात घोषणा देत आंदोलन केलं

या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये महाराष्ट्र उत्तर प्रदेश दिल्ली छत्तीसगड गुजरात झारखंड आणि लडाख यांचा समावेश आहे

महाराष्ट्र कर्नाटक केरळ उत्तर प्रदेश राजस्थान आंध्र प्रदेश गुजरात तामिळनाडू छत्तीसगड पश्चिम बंगाल बिहार आणि हरियाणा ही ती राज्यं आहेत राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य हज समितीच्या अखत्यारीत असलेल्या नागपूर इथल्या हज हाऊसच्या इमारतीत कोविड सेंटर सुरु केलं जात आहे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी ही माहिती दिली यासाठी नागपूर हज हाऊसचा ताबा तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवण्याच्या सूचना दिल्या असल्याचं त्यांनी सांगितलं

इमारतीत काही किरकोळ कामं केली जात आहेत त्याबरोबरच अम्निशमन यंत्रणा आदी सुविधा उपलब्ध करण्याबाबत नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत सुविधांच्या पुर्ततेनंतर जिल्हा प्रशासनामार्फत हे कोविड सेंटर चालवलं जाईल असं मलिक यांनी सांगितलं दूसऱ्या लाटेत राज्यात कोविडचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला आहे या रुग्णांवर उपचार करण्यासाठी आयूषच्या पर्यायी उपचारपद्धती राबवण्याबाबत चाचपणी करावीअसे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत त्यांच्या उपस्थितीत आज आयुष टास्कफोर्सच्या सदस्यांची ऑनलाइन बैठक झाली त्यावेळी देशमुख बोलत होते वाढत्या कोविड रुग्णांवर उपचारासाठी डॉक्टर्स कमी पडत आहेत हे लक्षात घेऊन या कामी राज्यात सध्या उपलब्ध असलेल्या अडीच लाख आयुष डॉक्टरांचा उपयोग चांगल्या पद्धतीनं कसा करून घेता येईल याबाबत विचार करावा अशा सूचनाही त्यांनी केली

नाशिकमधले ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक आणि राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते वसंतराव बाळकृष्ण हुदलीकर यांचं आज निधन झाले

स्वातंत्र्य लढ्यातल्या सहभागामुळे त्यांना कारावास भोगावा लागला होता समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते असलेल्या हुदलीकराना जयप्रकाश नारायण तसंच अच्युतराव पटवर्धन यांचा सहवास लाभला होता नाशिकमधलं हुतात्मा स्मारक हे त्यांच्यामुळेच पुरोगामी चळवळीचं केंद्र बनलं होतं अखेरपर्यंत ते सामाजिक कार्यात सक्रिय होते त्यांच्या इच्छेनुसार देहदान करण्यात आलं त्यांच्या निधनाबद्दल नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दुःख व्यक्त केलं आहे हुदलीकर हे हुतात्मा स्मारकात खेड्यापाड्यातल्या विशेषतः आदिवासी भागातल्या विद्यार्थ्यांना गुरुकुलासारखे सांभाळत होते तसंच शहीद कुटुंबातले सदस्य आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध उपक्रम राबवण्यात त्यांचा पुढाकार होता त्यांच्या निधनानं एका ज्येष्ठ समाजसेवकाला नाशिककर कायमचे मुकले असल्याचं भुजबळ यांनी शोकसंदेशात म्हटलं आहे

सुरक्षा परीक्षणाची कार्यवाही तात्काळ सुरु होत आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय संलग्नित संस्थांचे सुरक्षा परीक्षण अग्नि प्रतिबंधात्मक लेखापरीक्षण आणि करायच्या उपाययोजना इत्यादीचं परीक्षण केलं जाईल

अशी माहिती देशमुख यांनी दिली आज मध्य महाराष्ट्र आणि कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडला कोकणाच्या बहुतांश भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीइतकंच होतं येत्या दोन दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे या काळात या भागांमधे सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे